मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा कायदा वैध असल्याचा मुंबई उच्च न्यायालयाचा महत्वपूर्ण निर्णय

यशस्वी उपक्रम

सी सी विश्व चषक स्पर्धेत आज भातर विरूद्ध वेस्ट इंडिज यांच्यात लढत सुरू

तसेच आयोगाच्या अहवालान्सार मराठा समाज सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासच असल्याचं सांगत मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षणात आरक्षण देण्याचा कायदा वैध असल्याचा महत्वपूर्ण निर्णय उच्च न्यायालयाने दिला म्ंबई उच्च न्यायालयाच्या न्यायामूर्ती भारती डोंगरे आणि रणजित मोरे यांच्या खंडपीठाने हा महत्वपूर्ण निर्णय दिल्याने मराठा समजाला मोठा दिलासा मिळाला आहे

राज्यातील मराठा समाजाला सरकारी नोकऱ्या आणि शिक्षणात आरक्षण देणारा कायदा घटनेच्या चौकटीतच असल्याचं सांगत मराठा आरक्षणाला स्थगिती देण्याची याचिकाही कोर्टाने फेटाळून लावली बँकिंग परीक्षा क्षेत्रीय भाषांमध्ये घेण्याच्या मागण्यांबाबत विचार करण्यात येईल असं आश्वासन अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी दिलं आहे अनेक राज्यांनी याबाबत मंत्रालयाकडे मागणी केली असल्याचं त्यांनी आज राज्यसभेत एका प्रवनी प्रश्नाच्या उत्तरादाखल सांगितलं दिल्ली मूंबई एक्सप्रेस वे प्रकल्प नियोजीत पद्धतीने स्रू असल्याची माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज लोकसभेत दिली हा महामार्ग राजस्थान मध्यप्रदेश आणि हरियाणा या राजयांसाठी मोठं वरदान ठरणार असुन या राज्यांच्या आदिवासीबहल भागांमधून जाणारा हा पहिला महामार्ग असल्याचं त्यांनी सांगितलं

या घोटाळ्याचं निकाल आज दिला जाणार होता परंतू न्यायाधिश रजेवर असल्याने हा निर्णय प्ढे ढकलण्यात आला आहे या घोटाळ्यात तत्कालीन मंत्री स्रेश दादा जैन प्रमुख आरोपी आहेत

यात दोन माजी मंत्र्यांसह काही माजी नगराध्यक्ष नगर सेवक आणि अधिकाऱ्यांचा ही समावेश आहे यातील आठ आरोपींचा मृत्यू झाला आहे जळगाव घरक्ल घोटाळ्याचा निकाल ध्वळे सत्र न्यायालयात आज जाहीर करण्यात येणार होता यातील मुख्य आरोपी सुरेश दादा जैन यावेळी न्यायालयात उपस्थित होते परंत् न्यायाधीश डॉ श्रष्टी निळकंठ ह्या रजेवर असल्यानं आज निकाल जाहीर झाला नाही जळगाव घरक्ल घोटाळ्याचा निकाल द्सऱ्यांदा लांबीवर पडला आहे

नरेंद्र मोदी द्सऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम असेल पंतप्रधान या मासिक कार्यक्रमाच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण म्द्दे जनतेसमोर मांडतात

महाराष्ट्र शासनाने ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातून आदर्श गावांमध्ये महिला स्वंयसहायता बचत गटाच्या माध्यमातून गरीब कुटुंबांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे पाऊल उचलले आहे याचा पहिला प्रयोग गडचिरोली जिल्ह्यातील क्रखेडा ताल्क्यात मालद्गी ग्राम पंचायत ने यशस्वी करून दाखविलं आहे ग्राम पंचायतीच्या महिला बचत गटांनी एकत्रित येऊन मालदुगी नैसर्गिक मध प्रक्रिया गट स्थापन करून गावातच उदर निर्वाहाचे साधन शोधले आहे मालदुगी गावातील महिला बचत गटांनी जंगलातील मध या गौन वन उपज संकलन प्रक्रिया आधारीत व्यवसाय उभारून यशस्वी उद्योग स्रू केला आहे यासाठी महिला बचत गटाला दोन कोटी रूपयाची तरतूद करून देण्यात आली महिलांनी परिसरातील गावांमधून एक हजार किलो कच्चे मध गोळा करून त्यावर प्रक्रिया केली

सध्या स्थितीत नागपूर आणि इतर राज्यातील खाजगी व्यवसायिकांना हा माल विक्री करण्याचे धोरण या गावाने आखले आहे प्रस्तावित डॉ बाबासाहेब आंबेडकर जन्म शताब्दी स्मारकाचा सुधारीत आराखडा महापालिकेकडून प्राप्त होताच त्याला तात्काळ मंजूरी देण्यात येईल आणि स्मारकाचं काम लगेच स्रू करण्यात येईल तसंच या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असं आश्वासन म्ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिलं

पंढरपूर येथील आषाढी यात्रेच्या निमितानं भाविकांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं दोन विशेष रेल्व गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे

नगरपरिषद तुमसर येथील मैदानात या वक्षारोपण जनजाग़ती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते

यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी तत्पर आहेत असे उपवनसंरक्षक भंडारा विवेक होशिंग यांनी सांगितले

नागपूर मेट्रोच्या सीताबर्डी ते खापरी या मार्गाला मेट्रो रेल्वे सुरक्षा आय्क्त अर्थात सी एम आर एस चे प्रमाणपत्र मिळाल्याने मेट्रोच्या फेऱ्या वाढविण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे उद्या पासून दर तासाने मेट्रो उपलब्ध होणार असून त्यासाठी नवे वेळापत्रकही तयार करण्यात आले आहे सध्या सीताबर्डी ते खापरी या मार्गावर मेट्रोच्या सकाळी तीन आणि सायंकाळी तीन अश्या सहा फेऱ्या सुरू आहेत

राज्यातील अधिकाऱ्यांच्या प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आज महाराष्ट्र राजपत्रित महासंघाच्या वतीनं लक्षवेधी दिन पाळण्यात आला महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी यांना सादर केले आहे अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मागण्या संदर्भात शासन निर्णय न झाल्यास नऊ जुलै रोजी मौन दिन पाळण्यात येणार असल्याचं राजपत्रित महासंघाचे भंडारा जिल्हाध्यक्ष डॉ स्भाष पवार यांनी सांगितलं अमरावती इथं सुद्धा महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघातर्फे अमरावतीचे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले

जिल्हा परिषदेची कोणतीही शाळा विना शिक्षक राहणार नाही अशी व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आल्याचे अमरावतीच्या म्ख्य कार्यकारी अधिकारी मनीषा खत्री यांनी स्पष्ट केलं जिल्हा परिषदांच्या काही शाळांमध्ये वीज प्रवठा नसल्याने शैक्षणिक कार्यक्रमात व्यत्येय तसंच शिक्षका अभावी येत असलेल्या तक्रारी बाबत खत्री यांनी आढावा घेऊन ज्या शाळेतून शिक्षकांच्या बदल्या झाल्या तिथे शिक्षकांची पर्यायी व्यवस्था गट शिक्षणाधिकाऱ्याकडून करण्यात येत असल्याचं त्यांनी सांगितलं

सी सी विश्व चषक स्पर्धेत आज भारताची लढत वेस्ट इंडिज सोबत होत असून भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला

भारताला उपांत्य फेरीत स्थान प्राप्त करण्यासाठी येणारे चार सामन्यापैकी दोन सामने जिंकणे आवश्यक आहे

शेवटची बातमी हाती आली तेव्हा भारताचे खेळाडू महेंद्र धोनी आणि हार्दिक पांड्या खेळत आहेत